आर्थिक भागीदारी व्यापार गुखिणूक आणि कृषी क्षेत्र आदी विषयास्त्र द्विपशीय चर्चा होणार आहे मकेल याच्या सोबत त्याच्या सरकारमधील अनेक मक्ती आणि सधिव तसच मोठे उद्योगपती देखील आले आहेत अशी माहिती परराष्ट्रीय व्यवहार सचिव रवीश कुमार यातीीवार्ताहराती दिली खासगीपणासह नागरिकार्द्वमूलभूत अधिकार जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचकेंद्र सरकारनस्पष्ट केलमागरिकार्द्वा खासगीपणाचा भंग करणाऱ्या कोणत्याही मध्यस्था विरोधात सरकार कठोर कारवाई करेल असेशिंद्रीय माहिती आणि तद्धकानमधी रवी शक्ति याती आपल्या ट्विटर संदेशात म्हटल आहे

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीकनुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठवलं जाईल असं आधासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचं राजभवननं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे यासंदर्भात राज्य सरकारनं शाह यांना माहिती कळवली होती शिवसेनेच्या शिष्टमंडळानंही मच्छिमारांना नुकसानभरपाई देण्याची मागणी काल केली होती

शैक्षणिक संस्थांच्या आर्थिक गरजांकरता देणगी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची झाली असून विद्यार्थ्याना शिक्षण देऊन एक पिढी घडवण्यात या संस्थांची कामगिरी मोठी आहे असं राष्ट्रपती यावेळी म्हणाले भारतातल्या शैक्षणिक संस्था म्हणजे सांस्कृतिक वारसा आहेत आणि समाजाला योग्य दिशा दाखवण्याचं त्यांचं कार्य प्राचीन काळापासून सुरु आहे असंही त्यांनी सांगितलं

काही समाज घटकाप्रिकेत हेतूपरस्पर अशा चुकीच्या पद्धतीनं माहिती पसरवली जात आहे नागासोबत कोणत्याही वाटाधाटी करण्याआधी आसाम मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशच्या सरकाराद्विआणि हितसद्वित गटाधी बोलणक्रिलज्ञिईल अससिरकारनं स्पष्ट केल आहे

या संघटनेतल्या सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांच्या बैठकीत ते भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहेत या क्षेत्रातल्या बहुपेडी आर्थिक सहकार्याविषयी या बैठकीत प्रामुख्यानं चर्चा होण्याची शक्यता आहे

राष्ट्रीय एकतेला बाधा येईल अशा प्रकारचं जम्मू आणि काश्मीर संदर्भातलं कोणतंही वक्तव्य राजकीय पक्षाच्या नेत्यांनी करू नये असं आवाहन उपराष्ट्रपती एम

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हैदराबाद श्वे आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते

याबाबत नाहक वक्तव्य करुन सीमेपलीकडून दहशतवादी कृत्य करणा या शेजारी राष्ट्रांनी प्रोत्साहन मिळतं असंही उपराष्ट्रपर्तींनी सांगितलं

जम्मू कश्मीरच्या काही भागात डेरनेट सुविधेमध्ये व्यत्यय आल्याच्या घटना विचारात धेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे

याआधी ही मुदत कालपर्यंत होती

अतिम फेरीत तिचा सामना जपानच्या हारुनो ओकुनो बरोबर राप्राार आहे

राज्यपाल पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी लेहच्या जिल्हा प्रशासनाशी संवाद साधला या नवीन आधुनिक संकेतस्थळामुळे प्रशासकीय कामांमधे पारदर्शकता येईल तसंच स्थानिक जनतेला ते अधिक सुविधापूर्ण वाटेल असं राष्ट्रीय माहिती केंद्राचे संचालक फुन्सूक पलदन यांनी आकाशवाणीला सांगितलं

भारत हा सौदी अरबसाठी महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे असं सौदी अरबचे वाणिज्य आणि गुंतवणूक मंत्री मजिद बिन अब्दुल्ला अल कसाबी यांनी म्हटलं आहे धोरणात्मक भागीदारी परिषद करार अस्तित्वात आल्यावरं दोन्ही देशांमधले बंध अधिक वृढ होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ज्येष्ठ साहित्यिका गिरिजा कीर यांचं काल प्रदीर्घ आजारानं निधन झालं

कथा कादबंऱ्या बालसाहित्य प्रवासवर्णन असे अनेक वाडमय प्रकार हाताळणाऱ्या गिरिजा कीर यांच्या अनेक पुस्तकांना रसिकांची दाद मिळाली होती